महत्त्वाकांक्षी भारत सर्वंकष आर्थिक विकास आणि सर्वसामान्यांची काळजी या तीन मुद्द्यांवर अर्थसंकल्प आधारित असल्याचं त्या म्हणाल्या भ्रष्ट्राचार मुक्त धोरणाधारीत आणि उत्तम अर्थव्यवस्था हे अर्थसंकल्पाचं उदिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं प्राप्तीकराविषयी नवी व्यवस्था सुरु करण्यासह त्याअंतर्गत मोठ्या करकपातीची घोषणाही सीतारामन यांनी आज केली यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेले प्राप्तीकराचे दर आतापर्यंतचे सर्वात कमी दर आहेत

नवी प्राप्तीकर व्यवस्था करदात्यांसाठी वैकल्पिक असेल करदात्यांना जुन्या सवलती किंवा नव्या व्यवस्थेचा पर्याय निवडण्याची मुभा असेल असंही त्यांनी सांगितलं लाभांश वितरण कर हटवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात केली आता कंपन्यांना लाभांश वितरण कर भरावा लागणार नाही मात्र लाभांश मिळालेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या कर मर्यादेनुसार कर भरावा लागेल

स्वस्त घरांसाठीच्या योजनांना परवानगी देण्यासाठीच्या कालावधीला क वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणाही त्यांनी केली

आय सी मधला केंद्र सरकारचा काही हिस्सा आयपीओद्वारे विकण्याचा प्रस्तावही अर्थसंकल्पात मांडला आहे

अराजपत्रित पदांच्या भरतीसाठी केंद्रीय भरती संस्था स्थापन केली जाईल त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संगणकाधारित परीक्षा घेतली जाणार आहे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग आणि मेकिग डियाला चालना देण्यासाठी काही गृहोपयोगी वस्तू आणि विद्युत उपकरणावर आयात कर बसवला आहे

नाबार्डच्या पुनर्पतपुरवठा योजनेचाही विस्तार केला जाणार आहे

ग्रामीण भागातल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या विकासाला प्राध्यान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या भागिदारीतून किसान रेल्वे योजना सुरु करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वतीनं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावर कृषी उडान योजना सुरू केली जाईल

पुढच्या तीन वर्षांमध्ये सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत प्री पेड स्मार्ट मीटर लावले जातील असं त्यांनी सांगितलं

कृती आणि दिशा यांचा समन्वय असलेला दशकातला सर्वोत्तम असा हा अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणारा तसंच रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करणारा आणि महिला युवक तसंच कामगारांचं हित जपणारा अर्थसंकल्प असल्याची प्रशंसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे

सत्ताधारी तसंच मित्रपक्षांनी अर्थसंकल्प उत्तम असल्याची प्रतिक्रिया दिली आहे वरिष्ठ काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे हा अर्थसंकल्प वास्तवाचा भान हरवलेला आणि केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे उद्योगजगतानं अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं असोचेमचे उपाध्यक्ष विनीत अग्रवाल यांनी म्हटलं आहे

अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर क्रिआयसीच्या समभागांनी उसळी घेतली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले समभाग आज तेजीत राहीले तर वाहन क्षेत्रातल्या समभागांना मोठा फटका बसला

उर्वरित प्रवाशांना मायदेशी आणण्यासाठी आज दुसरं विमान चीनला रवाना झालं आहे चीन मधल्या कोरोना विषाणू ग्रस्त वुहान प्रांतातून भारतीयांना परत आणण्यासाठी दुसरं विमान आज द्पारी दिल्लीतून रवाना झालं

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातला के दोषी विनय शर्मा याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी फेटाळली आहे या प्रकरणातल्या चारही आरोपींची आज फाशीची तारीख ठरलेली होती परंतू पुढील आदेश मिळेपर्यंत न्यायालयाने फाशी पुढे ढकलली होती मात्र आता चौघांच्याही फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे

भाजपाचे स्टार प्रचारक तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पासून दिल्लीत प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करणा यांशी बोलणी करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट केलं आहे या कायद्यातल्या तरतूदी सरकार निदर्शनं करणा यांना समजावून सांगेल सोलापूरात माळशिरस तालुक्यातल्या वेळापूर खुडूस दरम्यान आज सकाळी र्तींगा कार आणि सिमेंट भरलेला टँकर यांच्या धडकेत सहाजण ठार तर क्रि जखमी झाला हे प्रवासी जेजुरीला दर्शनासाठी जात होते जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत